पोलिसांनी काल पुण्यातल्या न्यायालयात ही मागणी केली पुण्यात आयोजित एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपावरून आणि या परिषदेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी जून महिन्यात सुधीर ढवळे रोना विल्सन महेश राऊत सुरेंद्र गडलिंग आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली होती या पाचही जणांची न्यायालयीन कोठडी उद्या संपत आहे कचऱ्याचं प्रमाण कमी होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकारचं ठोस धोरण होत नाही तो पर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनाची परिणामकारक अंमलबावणी करा असे सक्त आदेश पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी काल पालिकेच्या चोवीस विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले

ही वाढ कालपासून लागू झाली आहे याआधी या बँकांनी ब्रैमासिक वित्तीय धोरण आढाव्याआधी जून महिन्यात कर्ज व्याजदरात वाढ केली होती

बुलेट ट्रेनसाठी राज्यातल्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल असं नध्मिल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी सांगितलं ते काल पालघरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते या भूसंपादनाबाबत गावक यांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन झालं आहे असं ते म्हणाले

डोनेशियात जकार्ता अं सुरु असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांचा समारोप आज होणार आहे

चौदाव्या दिवशी काल भारतानं दोन सुवर्ण एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली

तर प्रुषांच्या ब्रिजप्रकारात भारताच्या प्रणव आणि शिवनाथ जोडींनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं

भारताच्या मोहम्मद शामीने तीन आंत शर्माने दोन तर आर अधिन आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक गडी बाद केला